विविध राजकीय पक्षांचे आघाडीचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदर्भात अकोला ििं मराठवाड्यात परतूर िंग तसंच नवी मुंबईत खारघर िं प्रचारसभा घेणार आहेत खारघरच्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि व्रिर वरीष्ठ पक्षनेते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आज संध्याकाळी नवी मुंबईत सभा होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला काँप्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा सांगली सातारा कराड आणि नांदेडला तर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचीन पायलट पुणे आणि मुंबईत प्रचार सभा घेणार आहेत भाजपा शिवसेना युतीनं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिल आहे पण मागची पाच वर्ष सरकार असताना दुष्काळमुक्ती का केली नाही असा प्रश्र उपस्थित करतानाच सरकारकडे दुष्काळमुकीचा आराखडाच नसल्याचा आरोप वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते काल मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या डिजि क्रि जाहीरनाम्याच प्रकाशनही करण्यात आलं वंचित आघाडीची सत्ता आली तर राज्य दुष्काळमुक्त करू घनकच यापासून वीजनिर्मिती करून कचरा आणि वीजेचा प्रश्न सोडवू केजी मीजी शिक्षण मोफत करू आणि मुंबईचे मूळ वतनदार असणा या आगरी कोळयांच्या जमिनी त्यांच्या नावावर करू अस आश्वासन आंबेडकर यांनी दिलं महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अंदाज प्रसिद्ध करण्यावर निवडणुक आयोगानं बंदी घातली आहे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं डित्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे

हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडिअमवर काल झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता फुटबॉल सामन्यात भारत आणि बांगलादेश यांचा प्रत्येकी एक गोल झाल्यानं हा सामना अनिर्णित राहीला भारताकडून आदिल खाननं तर बांगलादेशाकडून साद उद्दीननं गोल झळकावला